दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताननं गेल्या काही दिवसात उचललेली पावलं हा निव्वळ देखावा असल्याचा आरोपही भारतानं आज केला चीनमध्ये सुद्धा दहशतवाद्यांचा त्रास होत असून हे दहशतवादी गट पाकिस्तानातूनच कार्यरत असल्याचं चीनला पक्क ठाऊक आहे त्यामुळे यासंदर्भात चीन काय पावलं उचलेल याबाबत भारत पूर्णपणे संयमशील भूमिका घेईल असंही परराष्ट्रविभागानं स्पष्ट केलं राष्ट्रपती भवनात आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उर्वरित पद्म पुरस्कारांचं वितरण केलं लातूर इथले डॉ अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कारानं तर बीड इथले गोपालक शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीत पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची पहीली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत ब्लढाणा जिल्ह्यात चिखली इथं आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे चिखली शहरामध्ये भारतीय शिल विभागाच्या कार्यालयात खिडकीलगत प्रधानमंत्र्यांचं छायाचित्र इंडिया पोस्ट बँकेच्या फलकावर दर्शनी भागात लावण्यात आलं होतं आचारसंहिता लागू होऊनही फलक न काढल्यामुळे निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं गुन्हा नोंदवला आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यातल्या सर्व तालुका न्यायालयांमध्ये आज सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या वर्षातल्या पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं आहे

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांचा यात समावेश आहे

सिमीचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरुन केंद्रानं एका अधिसूचनेच्या माध्यमातून सिमीवरी बंदी पुढील पाच वर्षांसाठी वाढवली आहे वित्तीय बाजारपेठांमधे विविध प्रकारच्या रोख्यांसंबंधीच्या माहितीचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं रिझर्व बँकेनं नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत अशा माहितीचा गैरवापर केल्याचं आढळल्यास गुंतवणूक कपन्यांना माहिती नाकारण्यात येईल

स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं उपांत्य फेरी गाठली आहे

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चेन लॉग या चीनच्या खेळाडूशी बी साई प्रणीतचा उपांत्य फेरीत सामना होईल पुरुष एकरीत शुभंकर डे आणि महिला एकरीत रिया मुखर्जी यांचं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत आटोपलं दूसरीकडे चीन मास्टर्स बह्निंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे

उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला आता चीनच्याच हॉगयांग वेंग याच्याशी होईल

येत्या दोन दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे राज्यात उर्वरित भागात हवामान कोरडं राहील